वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार

राज्य सरकारनं यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेलं सुरू ठेवायला परवानगी दिली आहे आज संध्याकाळपासून दादर गिरगाव जुहू तसंच मढच्या समुद्र किनाऱ्यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे

साध्या वेशातले पोलिस उत्सवाच्या गर्दीत मिसळून परिस्थितीवर लक्ष ठेवतील

गेट वे ऑफ इंडिया गिरगाव दादर माहिम जुहू वर्सोवा मढ आणि गोराई चौपाटी तसंच पवई तलावाच्या परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथं निगराणीसाठी सीसीटीव्ही क्रिरे बसवण्यात आले आहेत मंदिरं इतर प्रार्थना स्थळं चित्रपटगृह मॉल्स तसंच शहरात विविध ठिकाणी उभारलेले महनीय व्यक्तींचे पुतळे आशा ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल आहे आजच्या रात्रीसाठी दोन विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलली आहेत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत नवी दिल्लीत आज त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे की नवीन उद्दिष्ट निश्वित करणं आणि नवीन संकल्प करण्याचीही संधी आहे यानिमित्ताने आपण अधिक सहृदय समंजस आणि संवदेनशील माणूस बनण्याचा प्रयत्न करुया असं नायडू यांनी म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

आपले राज्य तसेच आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो

नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहानं करुया असं सांगून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शूभेच्छा दिल्या आहेत त्यांनी म्हटलं आहे महिला मूलं सुरक्षित आणि समाधानी असण्याबरोबरच प्रत्येकाच्या हाताला रोजगार जगातले सर्वोत्तम शिक्षण सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारं आरोग्य देण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करूया

वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे

मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होतो

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी सात पंचायत समित्यांच्या सभापतीपदावर भाजपाचे तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत या दहा पंचायत समित्यांसाठी काल निवडणूका झाल्या होत्या निलंगा शिरुर अनंतपाळ देवणी चाकूर रेणापूर आणि अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर लातूर औसा आणि जळकोट इथं काँग्रेस उमेदवार बिनविरोध निवडून आले बीड जिल्ह्यातल्या अकरा पैकी दहा पंचायत समित्यांच्या सभापदी आणि उपसभापतीपदासाठी काल निवडणुका झाल्या दहापैकी सहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं वर्चस्व राहिलं तर तीन पंचायत समित्यांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत पाटोदा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज वेळेत पोचला नाही त्यामुळे तिथली निवडणूक आज होणार आहे रायगड जिल्ह्यात सर्वच पक्षांनी जिल्ह्यातले आपापले गड कायम राखल्याचं चित्र निकालांमधून दिसलं मात्र श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापतीपदाची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली इथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप प्रणित आघाडीचे अनिरुध्द कांबळे तर उपाध्यक्षपदी दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग इथे चालला नाही

औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे महापालिकेत आज झालेल्या निवडणुकीत जंजाळ यांना एक्कावन्न भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिलेले उमेदवार गोकुळ मुळके यांना चौतीस तर एम आय एमचे शेख जफर अख्तर यांना तेरा मतं मिळाली

लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात चांगला समन्वय राखण्यावर त्यांचा भर राहील

गेल्या सप्टेंबरपासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून ते काम पाहत होते

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भरतीय लष्करी अकादमीत त्यांनी लष्करी शिक्षण घेतलं त्यांना सेवा पदक विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकही मिळालं आहे मनोज नरवणे हे आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदिका दिवंगत सूधा नरवणे यांचे पूत्र आहेत सैन्य दलातील शौर्यासाठी पारितोषिके देण्यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने चार वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे यामध्ये एअर मार्शल हेमंत नारायण भागवत ले जनरल अशोक आंब्रे ले कर्नल राजेश हंकारे ले कर्नल शशिकांत वाघमोडे यांचा समावेश आहे गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहिलं येत्या दोन दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे